संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी व्हावं यासाठी सर्व खासदारांनी प्रयत्न करावे असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज संसद परिसरात बातमीदारांशी बोलत होते सबका साथ सबका विकास प्रति आपलं सरकार वचनबद्द असल्याचं ते म्हणाले कुठल्याही मुद्दयावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं देशभरातील नागरिक संसदेच्या कामकाजाचं प्रसारण पहात असतात त्यामुळे सर्व सदस्यांनी विविध मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उपयोग करावा असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं

नाशिक जिल्ह्यातल्या शिलापूर इथं विभागीय परीक्षण प्रयोगशाळा प्रकल्पाचं भूमिपूजन केंद्रीय काल ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांच्या हस्ते काल झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे होते केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या हा वतीनं प्रकल्प सुरू होत आहे

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी लोकपाल आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनासंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा करू असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्धभूमीवर शिवसेना भाजपची युती व्हावी अशी सर्वाची इच्छा असल्याचंही ते म्हणाले

आज पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर इथं आज संत निवत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला आहे आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली राज्याच्या काना कोपऱ्यातून शेकडो दिंडया त्र्यंबकेक्षर येथे दाखल झाल्या आहेत

बोर्डीतल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतुन एम टी डी

राज्यात येत्या चोवीस तासांत सर्वत्र हवामान कोरडं राहील असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवेल मुंबई आणि शेजारी जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होईल